आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या तिसऱ्या वार्षीक सभेच्या मुख्य कार्यक्रमाचं औपचारिक उद्वाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी गुंतवणुकदार विकास आर्थिक आणि राजकीय स्थैर्य तसंच सहायक नियामक रचनेला प्राधान्य देतात मोठी बाजारपेठ कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आणि चांगल्या पायाभूत सुविधांकडेही गुंतवणूकदार आकर्षित होतात या सर्व मानकांच्या बाबतीत भारताची स्थिती उत्तम आहे देशाची आर्थिक स्थिती उत्तम असून ती अधिक सक्षम करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं ते म्हणाले

स्रोत उभारणीच्या कामात बँक मोलाचं योगदान देऊ शकते असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला पायाभूत सुविधांसाठी वित्तीय तरतूद अभिनवता आणि सहकार्य अशी या वर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे

कोणतीही शक्ती राज्यघटनेच्या मूल्यांना पायदळी तुडवू शकत नाही असं सांगत नागरिकांनी देशाची लोकशाही सक्षम करण्यासाठी निरंतर प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं

काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालच्या वित्तविषयक स्थायी समितीसमोर आयडीबीआय बँक युको बँक सेंट्रल बँक ऑफ डिया बँक ऑफ डिया डियन ओव्हरसिज बँक देना बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स बँक ऑफ महाराष्ट्र युनायटेड बँक ऑफ डिया कॉपरिशन बँक आणि अलाहाबाद बँकेचे प्रमुख आज ही माहिती देणार आहेत

नवी दिल्ली येथे झालेल्या कुमार सुरेंद्र सिंग शूटिंग चॅम्पियनशीप व ट्रायल पाचमध्ये कोल्हापूरच्या अभिज्ञा अशोक पाटील हिने चार सुवर्णपदके पटकावली